एकाबाधितरुग्णाचामृत्यूझाला

रूग्णबरेझाल्यानंत्यांनासुट्टीदिली

कोरोनाविषाणूवरच्याकोवॅक्सिन स्वदेशीलसीच्यापहिल्याटप्प्यातल्याचाचण्यांचेनिष्कर्षसकारात्मकआलेआहेत

कोवॅक्सिनच्या पहिल्याटप्प्यातल्यावैद्यकीयचाचणीमधूनसकारात्मकपरिणामसमोरआलेअसून कोणत्याहीवयोगटातल्यास्वयंसेवकांवरगंभीरकिंवाप्रतिकूलपरिणामझालेनाही

हेप्रमाणराष्ट्रीयलसीकरणयोजनेप्रमाणेअसल्याचंभारतीयआयुर्विज्ञानसंशोधनपरिषदेनंसांगित लं नावीन्यपूर्णविचारप्रक्रियेतभारतीयांचामोठासहभागनेहमीचराहिलाआहे असंमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीम्हटलंआहे

नवीनीकरणाशिवायविकासशक्यहोतनाही असंमतत्यांनीव्यक्तकेलं नवनवीनकल्पनांनापाठबळदेण्याचंमहत्त्वाचंधोरणनरेंद्रमोदीसरकारनंराबल्याचंतेम्हणाले मुलांनालहानवयापासूनचनवीनकल्पनांचाध्यासघ्यायलाप्रोत्साहनदिलंपाहिजे याउद्देशानंसरकारनंशाळांमध्येअटलटिंकरिंगलॅबचाउपक्रमराबवला

मुंबईमहानगरप्रदेशविकासप्राधिकरणाचेआयुक्तआर राजीवयांनीयागाडीलाहिरवाझेंडादाखवूनवडाळामोनोरेल्वेस्थानकावरूनरवानाकेलं

याप्रकल्पाअंतर्गतमोनोरेलयुनिटनंस्वदेशीसुट्टयाभागांचावापरकरूनगाडीक्रमांक पाचचीप्नर्बाधणीकेली

पाण्याचंनियोजनकरतअसतानानैसर्गिक कृत्रिमपाणीसाठेयाबाबतचाजलआराखडातयारकरावा असेनिर्देशमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिलेआहेत तेकालजलजीवनमिशनअभियानाच्याअंमलबजावणीचाआढावाघेण्यासाठीआयोजितबैठकीतबोलतहोते

हेउद्दिष्टसाध्यकरतानाजिल्हापरिषदेच्यामुख्यकार्यकारीअधिकाऱ्यांनीपाण्याबाबतकालबध्दनियोजनकरणंआवश्यकआहे असंतेम्हणाले याबैठकीलापाणीपुरवठाआणिस्वच्छतामंत्रीगुलाबरावपाटील राज्यमंत्रीसंजयबनसोडे पर्यटनआणिराजशिष्टाचारमंत्रीआदित्यठाकरे आणिवरीष्ठअधिकारीदूरदृश्यप्रणालीद्वारेउपस्थितहोते पंधराव्यावित्तआयोगाचानिधीयायोजनेसाठीउपलब्धअसूनयासाठीराज्यशासननिधीकमीपडूदेणारनाही असंमुख्यमंत्र्यांनीसांगितलं

त्यांचीकामंहीप्राधान्यानंपूर्णकरावीत असंत्यांनीसांगितलं

टक्केघरांनानळानंपाणीपुरवठाकरायचंनिश्चितकेलंआहे असंपाणीपुरवठामंत्रीगुलाबरावपाटीलयांनीसांगितलं

त्यामुळेविद्यार्थ्यानाआपल्यासोयीच्यावेळीपरीक्षादेणंतसंचपुन्हापरीक्षादेऊनगुणसुधारणंशक्यहोईल असंशिक्षणमंत्रीरमेशपोखरीयालनिशंकयांनीकालदिल्लीतसांगितलं

बुलडाणाजिल्ह्यातसिंदखेडराजातालुक्यातल्यापळसखेडचक्काधिलेजवानप्रदीपसाहेबरावमांदळेहेकर्तव्यावरअसतानाअंगावरब र्फाचाढीगपडूनशहीदझाले

सीमासुरक्षादलातजम्मू कश्मीरमधेकर्तव्यबजावतअसतानात्यांच्याअंगावरबर्फाचीलादीकोसळलीहोती त्यांच्यावरउपचारसुरूअसतानाचत्यांचामृत्यूझाला

सकाळी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यात या दौऱ्यात झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी मालिकांमधे ऑस्ट्रेलियानं एकदिवसीय तर भारतानं टी ट्वेटी मालिक जिंकली आहे

शेतकऱ्यांनीकृषिपंपांनाऑटोस्विचऐवजीकॅपॅसिटरबसवूनसहकार्यकरावं असंआवाहनमहावितरणकंपनीनंकेलंआहे

वीजपुरवठासुरूझाल्यानंतरशेतातजाऊनकृषिपंपचालूकरण्याचात्रासवाचवण्यासाठी अनेकठिकाणीकृषिपंपांनाऑटोस्विचलावलेआहेत

त्यामुळेरोहित्रांवरचाभारएकाचवेळीवाढल्यानंरोहित्रजळण्याचंकिवानाद्रुस्तहोण्याचंप्रमाणवाढतआहे

छत्रपतीशिवाजीमहाराजांसारख्यावीरलढवय्याच्याकार्याचीप्रेरणायुवापिढीलामिळतरहावी यासाठीहेस्मारकमहत्वपूर्णठरणारअसल्याचंतेम्हणाले

त्याचप्रमाणेस्थानिकआमदारआणिखासदारयांच्यानिधीतलादहाटक्केनिधीयाकामासाठीराखूनठेवण्यासाठीशासनाकडेप्रस्तावपाठवणारअ सल्याचंसत्तारयांनीसांगितलं केंद्रसरकारच्यानव्याकृषीकायद्यांच्याविरोधातदिल्लीतसुरूअसलेल्याशेतकरीआंदोलनालापाठिंबाम्हणून तसंचरेल्वेच्याखाजगीकरणकरुनयेयासाठीवाशिमधिवंचितबहुजनआघाडीनंजिल्हाधिकारीकार्यालयासमोरधरणंआंदोलनकेलं असंख्यकार्यकर्तेयामध्येसहभागीझालेअसून केंद्रसरकारविरोधातप्रचंडघोषणादेतनिषेधकरण्यातआला

राज्यातल्याशाळांमधलंचतुर्थश्रेणीकर्मचाऱ्यांचंशिपायाचंपदसंपुष्टातआणलंअसूनत्याजागीकंत्राटीपद्धतीनंनियुक्तीकेलीजाणारअस ल्याच्याराज्यशासनाच्याअध्यादेशाविरोधातआंदोलनकरण्याचा श्राज्यसरकारीचतुर्थश्रेणीकर्मचारीमध्यवर्तीमहासंघाचेअध्यक्ष भाऊ साहेबपठाणयांनीदिलाआहे

परभणीजिल्ह्याततल्यासेलू शिल्याअपूर्वपॉलिटेक्नीकमधल्याविद्यार्थ्यांनीपूर्णतःसौरउर्जेवरचालणाऱ्याट्राईसिकलचीनिर्मितीकेली हेसर्वविद्यार्थीमैक्ट्रीक जिनिअरिंगआणिमेकॅनिकल जिनिअरिंगच्याअंतिमवर्षातशिकतआहेत